कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दसरी मात्रा अवश्य घ्यावी प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणानं ध्वावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

यामुळे आज आणि उद्या त्याच्या वाटेवर असलेल्या मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या वादळाच्या वाटेवरच्या या जिल्ह्यांमध्ये कालपासूनच वातावरणात बदल झाला आहे समुद्र खवळला असून जोरदार लाटांचे तडाखे किनाऱ्याला देत असल्याचं आमच्या रायगडच्या वार्ताहरानं कळवलं आहे जोरदार वाऱ्यासह महाड तळा रोहा इंदापूर माणगाव या दक्षिण रायगडमधील भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातही वादळामुळे मोठं नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे ठाणे शहर आणि परिसरातही काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला अनेक भागात काही काळ वीज प्रवठा खंडीत झाला होता

त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होईल गुजरातलाही त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यावरही जाणवणार असून मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला रात्री नऊ ते मध्यरात्री पर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सातारा जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सुरू असून वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज प्रवठा वारंवार खंडीत होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कोविडग्रस्त रुग्णांना उपचारासाठी राज्यांना देण्यात आलेल्या क्रेत्रिम जीवरक्षक यंत्र व्हेंटीलेटर्सच्या वापराविषयी पंतप्रधानांनी गंभीर दखल घेत या व्हेंटिलेटर्सच्या वापराचे तत्काळ लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले संसर्गाचं प्रमाण अधिक असलेल्या राज्यांनी स्थानिक पातळीवर प्रतिबंधित क्षेत्रं तयार करणं तसंच ग्रामीण भागात प्राणवायू वितरण योग्य प्रकारे करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली घरोघरी जाऊन कोरोनासंबंधीच्या चाचण्या आणि तपासणी कराव्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपकरणं हाताळण्याचं प्रशिक्षण द्यावं ग्रामीण क्षेत्रातल्या आरोग्यविषयक सुविधा वाढवण्यावर भर द्यावा अंगणवाडी कार्यकत्यांना अधिक सक्षम करावं अशा सूचना पंतप्रधानांनी यावेळी केल्या

या जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र उपलब्ध असलेली संसाधनं तसंच त्याची मागणी याबाबत पंतप्रधान आढावा घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितल

मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत काल पाच हजार इंजेक्शन प्राप्त झाले असून त्याचे वितरण करण्यात आल्याचं ते म्हणाले हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून एक लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितलं

राज्याच्या कृती दलातले तज्ञ डॉक्टर्स यावेळी संवाद साधणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वैद्यकीय चिकित्सकांना मार्गदर्शन करणार आहेत

सातव यांच्यावर प्ण्यात जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत काही दिवसांपूर्वीच सातव कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले होते परंतु त्यांना आता न्यूमोनियाचा संसर्ग झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे दरम्यान सातव लवकरच बरे होतील असं काँप्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे काल जहांगीर रुग्णालयात सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर थोरात पत्रकारांशी बोलत होते

दीपक म्हैसेकर यांनी वर्तवली आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते काल बोलत होते

जोपर्यंत या विषाणू संसर्गावर रामबाण औषध येत नाही तोपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा अवलंब अत्यावश्यक असल्याचं म्हैसेकर यांनी नमूद केलं

यामुळे रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचं प्रमाण स्थिर ठेवता येऊ शकतं

मुख्यमंत्र्यांनी काल दर्गप्रेमी संस्थांच्या पदाधिकादऱ्यांसमवेत द्रदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते या किल्ल्यांच्या खालील परिसरात आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना वैभवशाली वारशाची माहिती द्यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे सनियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयातल्या संकल्प कक्षातून व्हावं असेही निर्देश त्यांनी दिले

परीक्षांबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याविषयी विद्यार्थी आणि पालकांना अधिक्रतरित्या माहिती देण्यात येईल असं मंडळानं कळवलं आहे दरम्यान सीबीएसईची इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे बारावीच्या विद्यार्थ्याँचे निकाल वस्तुनिष्ठ पद्धतीनुसार जाहीर करण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे

याबाबतचं निवेदन काल त्यांना सादर करण्यात आलं व्यवसाय बंद असल्याने बँकांचे कर्जहप्ते दुकान भाडे कर भरणा आणि वीज देयकं भरण्यासाठी अडचणी येत आहेत पावसाळा लवकरच सुरू होणार असल्यानं दुकानांची देखभाल करण्यासाठी बाजारपेठा उघडण्याची परवानगी देण्यात यावी कोट्यावधी रुपयांच्या मालाचं नुकसान होण्याची भीती या निवेदनात वर्तवण्यात आली आहे

नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेऊन महानगर पालिकेस सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे

एका समाजाला डिवचणारे फोन कॉल आल्याने याबाबत दोन दिवसांपूर्वी औंढा पोलीस ठाण्यात काही जणांनी तक्रार नोंदवली होती या बाबत पोलिस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत दीडशे ते दोनशे जणांच्या जमावाने काल दुपारी बारा वाजेदरम्यान दगडफेक केली जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला त्यानंतर जमाव पांगल्याचं सूत्रांनी सांगितलं या प्रकारानंतर शहरात शोधमोहीम सुरु करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यानंतरही अग्नीशमन यंत्रणा सक्षम करण्यात आली नाही तर कारवाई केली जाईल असं अग्नीशमन विभागाचे प्रमुख आर

सुरे यांनी सांगितलं आहे दरम्यान ग्रामिण भागातील कोविड केअर सेंटर आणि हॉस्पीटलचेही फायर ऑडीट सुरु करण्यात आले असून त्यात आढळलेल्या त्रुटींनुसार संबंधितांना नोटीसा बजावल्या असल्याचंही सुरे म्हणाले

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली येत्या शैक्षणिक वर्षापासून या आश्रमशाळेमध्ये अकरावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत असं या संदर्भातल्या शासन निर्णयात निर्देशित करण्यात आलं आहे

मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली नसल्याचा आरोप करत मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे हिंगोली शहर पोलिसांची धावपळ झाली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात स्थानबध्द केलं आहे

त्याचप्रमाणे खरीप हंगामात इतर राज्यांतून अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे येण्याची शक्यता आहे